जम्मू कश्मीरमधे राष्ट्रपती राजवटीला उद्यापासून आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यायचा ठराव काल राज्यसभेतही मंजूर झाला

हा ठराव आणि या विधेयकाला लोकसभेनं आधीच मंजुरी दिली असल्यानं त्यांना आता संसदेची मान्यता मिळाली आहे जम्मूतल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या दहा किलोमीटरच्या परिसरात राहणा या नागरिकांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोक यांमधे तीन टक्के राखीव जागा ठेवण्याची तरतूद जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयकात आहे

या ठराव आणि विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं जम्मू कश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग असून तो कुणीही वेगळा करु शकणार नाही असं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरशी संबंधित दोन विधेयकं संसदेत मंजूर करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाचे आभार मानले आहेत पक्षीय मतभेदांच्या पलिकेडे जाऊन सदस्यांनी या विधेयकांवर उत्तम चर्चा करुन ती मंजूर केली ही आनंदाची बाब आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे जम्मू कश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यामुळे कठुआ सांबा आणि जम्मू जिल्ह्यांमधल्या सीमावर्ती भागातल्या जनतेला न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलंय देशातल्या आठ महत्त्वांच्या क्षेत्रांमधे मे महिन्यात पाच पूर्णांक एक दशांश टक्के वाढ झाली कोळसा कच्च तेल नैसर्गिक वायू शुद्धीकरण प्रकल्पातील उत्पादनं खतं पोलाद सिमेंट आणि वीज या आठ क्षेत्रांमधे गेल्यावर्षी मे महिन्यात चार पूर्णांक एक दशांश टक्के वाढ झाली होती त्यापेक्षा ही वाढ जास्त आहे

देशात संशोधन संस्कृती वाढवण्यासाठी स्ट्राईड अर्थात भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी भिन्न विद्याशाखीय संशोधन योजनेला विद्यापीठ अनुदान आयोगानं मंजुरी दिली आहे महाविद्यालयं आणि विद्यापिठांमधे संशोधन आणि नव्या कल्पना विचारांना या योजनेमुळे बळकटी येईल असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियल निशंक यांनी म्हटलं आहे सामाजिक संदर्भ असलेल्या स्थानिक गरजांवर आधारित आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या तसंच जागतिक महत्त्व असलेल्या संशोधन प्रकल्पांना स्ट्राईडमुळे मदत मिळेल असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या समितीचे निमंत्रक असतील सदस्यांमधे कर्नाटक हरयाना अरुणाचल प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रीही या समितीचे सदस्य असतील निती आयि सदस्य रमेश चंद हे या समितीचे सदस्य सचीव असतील कृषी क्षेत्राचा कायापालट करुन शेतक यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उपाययोजनांबाबत ही समिती विचार करेल आणि दोन महिन्यात आपला अहवाल सादर करेल महाराष्ट्रात प्लास्टिक पिशव्यांचा साठा संपवण्यासाठी कारखानदारांना दिलेली मुदत राज्य सरकार वाढवणार नाही असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे ते काल विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रशाला उत्तर देत होते गेल्यावर्षी जूनमधे प्लास्टिक पिशव्या ताटं चमचे उद्यादी वस्तूंच्या उत्पादन वापर विक्री वितरण आणि साठ्यावर सरकारनं बंदी घातली

जखमींपैकी पाच जणांची प्रकृती थिंताजनक आहे ढिगा याखाली आणखी काही माणसं अडकली असल्याची भिती आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दुर्घटनास्थळी दाखल झालं आहे अग्निशमन दल आणि पोलिसही तिथं पोचले आहेत पण्यात आंबेगाव पोलीस ठाण्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमाराला अंगावर भिंत कोसळल्यानं सहाजण ठार तर तीन जण जखमी झाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक तिथं बचाव आणि मदतकार्य करत आहे

आज भारताचा सामना बांगला देशाशी होणार आहे दुपारी तीन वाजता बर्मिंगहॅम धिं हा सामना सुरु होईल आयुष क्षेत्राचं डिजीटायझेशन करण्यासाठी आयुष मंत्रालय आण जिक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात काल सामंजस्य करार झाला आयुष क्षेत्रात संशोधन शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरठा यांसह सर्वच पातळ्यांवर आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या क्षेत्राचं संपूर्ण डिझीटाझेशन करावं असा या करारामागचा हेतू आहे अशी माहिती आयुष मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे कर्नाटक मध्ये एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधल्या काँग्रेसच्या स्मेश जरकीहोली आणि आनंद सिंहदोन या दोन आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात जरकीहोली म्हणाले की पक्षात आणि आघाडी सरकारमध्ये त्यांना दुर्लक्षिले जात होते

रेल्वे मंत्रालयानं भारतीय रेल्वे सेवेचं नवं वेळापत्रक काल जाहीर केलं हे वेळापत्रक काल पासून लागू झालं आहे

ट्रेन्स एट स्लान्स या नावानं हे वेळापत्रक प्रकाशित केलं असून ते रेल्वेच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिअन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट जे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आसामचे मुख्यमंत्री सर्बानन्द सोनोवाल यांनी काल गुवाहाटी शिं बोरझार विमानतळावर गुवाहाटी आणि ढाका याना जोडणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचं उद्घाटन केलं केंद्र सरकारनं ईशान्य भारताची संपर्क व्यवस्था वाढवल्याचं सोनोवाल म्हणाले दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या सर्व राजधान्यांशी आसामला थेट विमानसेवेद्वारे जोडणं हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं अकाली शिरोमणीदलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आक्षासन दिलं आहे अशी माहिती बादल यांनी ट्विटरवरून दिली आहे अमरनाथ यात्रेला कालपासून सुरुवात झाली